जयपूर दिल्ली आग्रा त्रिकोणी पर्यटन सर्किटच्या धर्तीवर या शहरांचा टूरिस्ट सर्किट म्हणून विकास करण्यात येणार असल्याचं पर्यटन विभागाचे मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी सांगितलं ते पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते यासंदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल तीन महिन्यात पूर्ण होईल असं ते म्हणाले मुंबईह्न पर्यटकांना औरंगाबादला वेरुळ अजिंठा लेण्यांसह अहमदनगरचा किल्ला शिर्डी शनिशिंगणापूर ही स्थळं पाहता येतील आणि तिथून नागपूरला जंगल सफारी करता येईल असं या प्रकल्पात प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले

जम्मू आणि काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले बडिगाम गावातल्या झप्पिोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या भागाला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला ही चकमक सकाळपासून बरेच तास सुरू होती पाच दहशतवाद्यांना ठार केल्यावर ही कारवाई पूर्ण झाली असल्याची घोषणा पोलिस महासंचालक एस पी वद्दयांनी केली या मोहिमेबद्दल त्यांनी लष्कर सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचं अभिनंदन केलं आहे

केम्पी पाटील यांनी दिली आहे पीसीपीएनडीटी कायद्यान्वये जिल्ह्यात दक्षता समिती अस्तित्वात असून जिल्हाधिका च्या अध्यक्षतेखाली तिच्या नियमित बस्क्राही होतात तसंच सोनोग्राफी केंद्राच्या धडक तपासणी मोहिमा होतात असं त्यांनी सांगितलं

या निवडणूकीसंदर्भातील तक्रार दाखल करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं

त्याचबरोबर इतर अनेक लोकप्रिय भावगीतांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य केलं त्यांनी गझलगायनही केलं हळूवार आवाज तसंच अचूक शब्दोच्चार यांमुळे त्यांनी गायलेली प्रेमगीतं अर्थासहित रसिकांपर्यंत पोहोचत असत भावगीत गायनातला मानाचा समजला जाणारा पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार तसंच रामकदम कला गौरव पुरस्कार अरुण दाते यांना मिळाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुण दाते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असुन मराठी भावगीत क्षेत्रातला शुक्रतारा निखळला असल्याचं म्हटलं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही दाते यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे अरुण दाते यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बीड शहरात जालना रोडवर एका टायरच्या दुकानाला काल रात्री अकराच्या सुमाराला भीषण आग लागली या आगीचा भडका एवढा होता की या दुकानाच्या जवळ उभ्या असलेल्या दोन प्रवासी बस आणि चार दुचाकी आगीत जळून खाक झाल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे तर इंद्रमध्ये रात्री आठ वाजता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सामना राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे